बिहार निवडणूक आयोगान बिहार विधान सभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना आज जारी केली

याची अधिसूचना जाहीर झाल्यामुळ तिथं आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

निशंक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी विषयी सर्व घटकांशी चर्चा सुरू असून निर्धारित कालावधीत या धोरणाची सर्वत्र अमलबजावणी केली जाईल असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी केलं आहे ट्विटर वरून विध्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली ते म्हणाले की या धोरणात तंत्रज्ञानाच्या वापरला अधिक महत्त्व देण्यात आलं असून शालेय विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे त्यासाठी स्वयं प्रभा आणि दीक्षा अशी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्याचा पुढील काळात विस्तार करण्यात येईल जावडेकर भारतीय संस्कृतीत केवळ निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन याच बाबींचा अंतर्भाव नाही तर आमच्या संस्कृतीन आम्हाला निसर्गाबरोबरच जगायला शिकवलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे जैव विविधता या विषयावर संयुक्त राष्ट्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं

निसर्ग स्त्रोताची हानी आणि खाण्याच्या अनैसर्गिक सवयी बेसुमार उपभोग यामुळ मानवी जीवनाला सहायभूत असणारी संरचानच आपण नष्ट करित आहोत याची दखल घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

आंतरराष्ट्रीय माल वाहतूक आणि सरकारनं मान्यता दिलेल्या विमान फेन्या मात्र सुरू राहणार आहेत अनलॉक पाच साठी गृहमंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे दरम्यान विविध देशांबरोबर मालवाहतूकीसाठी विमान फेऱ्या सुरू राहणार आहेत यामध्ये आता भूतान आणि केनयाचाही समावेश करण्यात आला आहे

यानिमित्त या महिन्यात देशातील कुपोषित बालकांचा शोध घेण त्यांच्यावर उपचार करण तसंच सकस आहाराबाबत जनजागृती करण यासारखे उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमात सहभाग नोंदवणार्याचं महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री देवश्री चौधरी यांनी अभिनंदन करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं सुपोषित भारतासाठी सुरू झालेला हा उपक्रम या मासा नंतरही सुरूच राहील असा विश्वास ही मंत्र्यांनी व्यक्त केला एनएचआरसी अम्नेस्टी इंटरनेशनल प्रकरणी राष्ट्रीय मानवाअधिकार आयोगानं गृह मंत्रालयाला नोटीस बजावली आहे अम्नेस्टी इंटरनेशनलनं केलेल्या आरोपांबाबत माध्यमांमध्ये प्रसारीत झालेल्या बातम्यांबद्दल गृह सचिवांनी खुलासा द्यावा असे आदेश आयोगानं दिले आहेत अम्नेस्टी इंटरनेशनलनं घेतलेली भूमिका दुर्दैवी असून सत्यापासून फारकत घेणारी आहे असं गृह मंत्रालयानं यापूर्वीच काढलेल्या निवेदनात म्हटलं आहे परदेशी देणगी कायदा एफआरसीएचा भंग केल्याचा आरोप अम्नेस्टी इंटरनेशनलवर आहे सिक्कीम सिक्कीम हे देशातील पहिलं संपूर्ण सेंद्रीय शेती असणारं राज्य आहे इथली सगळी शेतजमीन सेंद्रीय आहे

रासायनिक कीटकनाशकांचा आणि खतांचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात आला त्याच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली त्याचबरोबर लोकांमध्ये सेंद्रीय पदार्थांच्या वापराबाबत जागरूकता वाढवणं त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करणं यावर भरदेण्यात आला आरोग्य शिक्षण ग्रामीण विकास आणि शाबत पर्यटन यालाही प्रोत्साहन देण्यात आलं सिक्कीमच्या सेंद्रीय राज्य या प्रतिमेचा पर्यटनालाही फायदा झाला

मृत्स्यसंपदा प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमुळ येत्या पाच वर्षांत मत्स्यनिर्यातीतून मिळणारे उत्पन्न दुप्पट होऊन एक लाख कोटीपर्यंत जाईल असा विश्वास मत्स्यउद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केला आहे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभार्थी पुस्तिकेच्या दुसऱ्या आवृत्तीच आज त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्या वेळी ते बोलत होते

त्यामुळे आता ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे देशातील कोरोना संसर्गामुळे आणि काही भागातील पूरपरिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या न्यायमूर्ती ए

खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं त्या फेटाळल्या

यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातल्या वध्याच्या सेवाग्राम आश्रमात पहिल्यांदाच बापूजींच्या जयंतीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे नागरिकांना बापू कुटीत आदरांजली वाहता येईल मात्र गर्दी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे पहाटे पावणे सहा वाजता प्रभातफेरी दिवसभर अखंड सूतयज्ञ सामूहिक स्वच्छता या उपक्रमांबरोबरच आश्रमातील सेवेकरी आणि बालकांच्या कलाकृतीचं सादरीकरण भजन गायन आदी कार्यक्रम होतील जम्मू आणि काश्मीरमध्ये महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून उद्यापासून खेडयाकडे चला या राज्यव्यापी कार्यक्रमाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार